इथं शासकीय इतमामात अंत्य संस्कार

ओळखपत्र देण्यात येणार

पदकांसह दुसरं स्थान गोव्याचे म्ख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी गोव्यातील पणजी इथल्या मीरामार समुद्र किनाऱ्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुरेश प्रभू भाजप अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते मीरामार समृद्र किनाऱ्यावर झालेल्या अंत्यविधीच्या वेळी मोठा जनसम्दाय उपस्थित होता तत्पूर्वी त्यांचं पार्थिव भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात आणि त्यानंतर कला अकादमी इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन गोव्याचे राज्यपाल मृद्रला सिन्हा आय्ष मंत्री श्रीपाद नाईक खासदार नरेंद्र सावईकर आणि अन्य भाजपा नेत्यांनी पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली गोव्याचे म्ख्यमंत्री मनोहर परिकर यांच्या निधनानंतर नव्या म्ख्यमंत्र्यांच्या निय्क्तीसाठी भाजपा नेत्यांची बैठक झाली यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी य्ती पक्ष महाराष्ट्रवादी गोमांत्क पक्षासोबत चर्चा केली

दरम्यान कॉग्रेस पक्षान गोव्याच्या राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्यासाठीचा दावा सादर केला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहमद सोलिह यांची भेट घेतली तसंच त्यांनी मालदीवचे गहमंत्री आणि अदालथ पार्टीचे प्रम्ख शेख इम्रान अब्दुल्ला यांच्या सोबत एका बैठकीत चर्चा केली स्वराज यांनी काल त्यांचे मालदीवचे समपदस्थ अब्दल्लाह शाहिद यांची भेट घेतली तसंच संयक्त मंत्री गटाच्या बैठकीत त्या सहभागी झाल्या होत्या राजकीय म्त्सद्दी आणि अधिकृत पारपत्र धारक यांच्यासाठी व्हिसा स्लभता विकास सहकार्य आणि नविनीकरणीय ऊर्जा यासंदर्भातील तीन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याची माहिती एका संय्क्त निवेदनाद्वारे जारी करण्यात आली आहे

लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून आज पहिल्या टप्प्यातील नामांकनासाठीची अधिसूनचा जारी करण्यात आली

लोकसभा निवडणूकी बरोबरच नागपूर जिल्ह्यातील काटोल इथं विधानसभेच्या पोटनिवडणुकसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास स्रूवात झाली आहे

नागपूर जिल्ह्यातील नागपूर आणि रामटेक हे दोन मतदार संघ असून रामटेक हा लोकसभा मतदार संघ अन्सूचित जाती साठी आरक्षीत आहे नागपूर आणि रामटेक मतदार संघातील नामांकन अर्ज दाखल करण्यास स्रूवात झाली असल्याची माहिती नागपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मूद्गल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली निवडणूक प्रक्रिया स्रळीत होण्याच्या दृष्टिने सर्व यंत्रणा सज्ज असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहित नम्ण्यात अर्ज सादर करावे लागणार असून उमेदवारांना त्यांचा ई मेल तसंच सोशल मिडीया बाबातची सर्व माहिती देणं बंधनकारक असल्याचं म्दगल यांनी यावेळी सांगितले यावेळी दिव्यांग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडण्क यंत्रणेकडून विविध प्रकारचे प्रयत्न केल्या जात असल्याचे नागपूर लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन म्द्गल म्हणाले

ज्यामध्ये सर्व अष्या संघटना ज्या दिव्यांगाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांचं मत घेण्यात आलं आणि कोणत्या स्विधा त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे याबाबत चर्चा करण्यात आली

लोकसभा निवडणूक शांततेत संपन्न व्हावी यादृष्टीनं शस्त्र जप्त करण्यात आली असून असामाजिक तत्त्वांच्या लोकांविरूध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे भरारी पथकांच्या मध्यमातून सुध्दा विशेष प्रयत्न केल्या जात असल्याचं मुद्गल यांनी सांगितल दरम्यान आज नामांकन अर्ज दाखल करण्यातच्या पहिल्या दिवशी नागपूर मतदार संघातून एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलं आहे रामटेक या अनुसूचित जाती साठी राखिव असलेल्या लोकसभा मतदार संघातून एकही अर्ज आज दाखल झाला नाही भंडारा गोंदिया तसंच वर्धा लोकसभा मतदार संघासाठी आजच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नसल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळविलं आहे यवतमाळ वाशिम मतदार संघातून एका उमेदवारानं अर्ज दाखल केला आहे आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेविषयी सर्व माहिती भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नागरिकांना सहज बघता येणे शक्य आहे निवडण्कीत सामील मान्यताप्राप्त अथवा अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष अथवा अपक्ष यांची माहिती मतदानाचा दिवस मतदान केंद्र निवडणुकीचा जाहीरनामा मिरवणुका प्रचार घोषणा आणि सर्वसामान्य व्यवहार यात काय मर्यादा पाळाव्यात यासंबंधी या संकेतस्थळावर स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत

यामध्ये राजकीय पक्ष आणि निवडण्कीसाठी उभ्या असणाऱ्या उमेदवारांनी कशी वर्तण्क ठेवावी याचा विस्तृत तपशील नमृद करण्यात आला आहे निवडणूक आचारसंहिता ही निवडणूका मुक्त आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात त्यात काही जातीय दंगे अथवा कोणत्याही स्वरुपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने तयार करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडण्कीच्या पाश्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे दक्षता घेण्यात येत असून आचार संहितेच्या काटेकोर अंमलबजावणीकडे बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे आयोगाच्या दक्षता अभियानांतर्गत अनाधिकृत राजकीय जाहिरातींविरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाकरिता भारतीय निवडणुक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत ओळखपत्र वाटप करण्यास स़्रूवात केली आहे

ऊर्वरित ओळखपत्रे मतदानापूर्वी मतदारांना देण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जात आहेत लोकसभा निवडणूकीच्या मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी वैध मतदार छायाचित्र असणे आवश्यक आहे यासाठी भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारास ओळखपत्र दिले आहे यापूर्वी संगणकावर म्द्रित केलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात येत होते परंत् आता आकर्षक असे रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइल क्लोराईड ओळखपत्र देण्यात येते ज्या नागरिकांकडे असे ओळखपत्र नसेल त्यांनी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांच्या घरी जाऊन देण्यात येते अथवा संबंधित कार्यालयात हे ओळखपत्र देण्यात येते मतदाराच्या नावात पत्त्त्यात लग्नानंतरच्या नावात बदल आदी कारणांम्ळे नवीन ओळखपत्रासाठी अर्ज करता येतो अर्ज केलेल्या नागरिकांना नवीन ओळखपत्र देण्यात येत आहे दरम्यान इपिक कार्ड मिळाले नसलेल्या मतदारांनी जवळच्या मतदार मदत केंद्राशी संपर्क साधावा

हॉगकाँग इथं पार पडलेल्या आशियाई य्वा अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघानं मीडले रीले खेळ प्रकारात स्वर्णपदकं पटकावलं

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला असून यातून बचत होणारी रक्कम शहीद जवानांच्या क्ट्ंबियांना देण्यात येणार आहे म्बईच्या आयकर विभागातर्फे आगामी लोकसभा निवडणुकींच्या पाश्रवभूमीर स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीनं निवडण्का स्निश्चित करण्यासाठी आणि मुंबईकरांना या प्रक्रियेत प्रोत्साहन देऊन सहभागी करून घेण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे निवडण्कीसाठी रोख रक्कम किंवा आभ्षण या बाबतच्या संशयित हालचालिंबद्दल माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे दरम्यान या माध्यमानं मिळालेल्या माहितीवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे असं आयकर विभाग तपास शाखेचे महासंचालक के

व्यवहारे यांनी आज निवडणूक तयारी संदर्भात घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितलं